यानिमीत्तान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल राष्ट्रपती भवनातून पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेला सुरुवात केली

राज्यातही ठिकठिकाणी या मोहीमेअंतर्गत बालकांना पोलीओची लस दिली जात आहे उस्मानाबाद शहरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी जिल्हा शासकीय महिला रुग्णालयातून तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी आनाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीमेचा प्रारंभ केला अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा रुग्णालयात बालकांना पोलीओचा डोस पाजून लसीकरण मोहीमेला सुरुवात केली नांदेड जिल्ह्यातही लसीकरण मोहीम सुरु असून ठिकठिकाणी उभारलेल्या लसीकरण केंद्रावर पालक ऊत्स्फूर्तपणे बालकांना घेऊन जात आहेत अहमदनगरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्रीताई घुले यांनी लसीकरम मोहीमेचा प्रारंभ केला बालकांना पोलीओचा डोस पाजण्यासाठी जिल्ह्यात मोबाईल रीम नियुक्त केल्या आहेत कोल्हापुरात पालकमंत्री सतेज ऊर्फ बंधी पाधील यांनी छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजून लसीकरण मोहिमेचा प्रारंभ केला हिंगोलीतही स्थानिक आमदार तानाजी मू कुळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजून मोहीमेला सुरुवात केली धळे महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून आज सकाळी लसीकरण मोहीमेला सरुवात झाली नाशिकमधल्या डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी लहान मुलांना पोलीओचा डोस पाजून लसीकरणाला सुरुवात केली वाशिम जिल्ह्यातही पल्स पोलिओ मोहीम उत्साहात सुरु असून मोहीम यशस्वी व्हावी यासाठी बाकलीवाल विद्यालयातले एन सी सी चे विद्यार्थी आरोग्य विभागाला स्वयंफुर्तीनं मदत करत आहेत लातूर शहरासह ग्रामीण भागातही राष्ट्रीय ही मोहिम सुरू आहे मुंबई मध्यॉन मुंबईतआज पार पडलेल्या सातव्या मुंबई मध्यॉन स्पर्धेच्या प्रुष गावं विजेतेपद थियोपियाच्या डेरेरा हुरीसा यानं तर महिला गामंविजेतेपद ाश्रियोपियाच्या अमाने बेरिसो हिनं पाक्रिावलं भारतासाठीच्या वर्गात प्रुषांच्या गात श्रेणू बुगाता तर महिलांमध्ये सुधा सिंहनं विजेतेपदप कावलं महिलांच्याअर्धमध्ये उत्तर प्रदेशाच्या पारुल चौधरी पहिलं मुंबईच्या आरती पारीलनं दूसरं आणि नाशिकच्या मोनिकानं तीसरं स्थान प क्रिवलं

या सोडतीनुसार नांदेड आणि हिमायतनगर हे दोन मतदार संघ महिलांसाठी आरक्षित झाले आहेत

त्यापूर्वी निवडणूक घेण्यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे हरिश्वंद्रगडावरील कोकण कड्यावरून स्प्रिंग करताना अपघात झाल्यानं प्रसिद्ध गिर्यारोहक अरूण सावंत यांचा मृत्यू झाला आहे

काल संध्याकाळी पाच वाजताच्या सुमाराला सावंत बेपत्ता झाले होते तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता आज त्यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला

रोप फिक्सिंग करताना अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे सांवत यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत

ग्रामपंचायत सदस्याच्या मृत्यूची नोंद झालेली नसतांना तसंच मृत्यूचा दाखला देणं अधिकारात नसतांना दाखला दिल्यानं पोलिस पा आ विरोधात ही तक्रार दाखल झाली आहे

जम्मू कश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले पारोळा तालुक्यातील केंद्रीय औधोगिक सुरक्षा बलाचे जवान संजय ठाकरे यांच्यावर आज सकाळी शासकीय विमामात अंत्यसंस्कार करण्यात आले बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला होता अंत्यसंस्कारापूर्वी संजय ठाकरे यांच्या पार्थिवाची संपूर्ण गावातून मिखणूक काढण्यात आली या वेळी जिल्हाभरातून अनेक लोक अंत्ययात्रेसाठी गावात दाखल झाले होते रस्ता सुरक्षेच्या प्राथमिक कल्पनांची ओळख करुन घेत वाहतुकीच्या नियमासंदर्भात लावलेल्या वेगवेगळ्या चिन्हांचे अर्थ महत्त्व देखील वाहनचालकांची जबाबदारी असून त्याचे महत्व समजावून घेणं महत्वाचे आहे असं उप प्रादेशिक परीवहन अधिकारी शाम लोही यांनी सांगितलं

बाबासाहेब आंबेडकर आणि घा क्रोपरच्या चिराग नगरला अण्णा भाऊ साठे यांचे वास्तव्य असणाऱ्या घराच्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागामार्फत राष्ट्रीय स्मारके उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली ते काल वांद्रे इथं महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात आढावा बैठकीत बोलत होते